यू अर्थात युरोपीय महासंघाच्या कायदेमंडळाचे सदस्य रिझार्ड झारनेकी आणि फुलविओ मातोंसीलो यांनी कश्मीर मुद्द्याबाबत भारताचं समर्थन केलं असून दहशतवाद्यांना थारा दिल्याबद्दल पाकिस्तानवर टीकास्त्र सोडलं आहे युरोपीय कायदेमंडळाच्या पूर्णसत्राच्या एका विशेष चर्चात्मक कार्यक्रमात बोलताना झारनेकी यांनी भारताचं वर्णन जगातली सर्वश्रेष्ठ लोकशाही असं केलं जम्मू कश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांकडे कायदेमंडळाचं लक्ष वेधत त्यांनी ते दहशतवादी शेजारी राष्ट्रातूनच आल्याचं अधोरेखित केल आंतरराष्ट्रीय दबावाला न जुमानता दहशतवाद्यांना आश्रय देत राहिल्याबद्दल त्यांनी पाकिस्तानची हेटाळणी केली तर पाकिस्ताननं अण्वस्त्रं वापरण्याविषयी दिलेली धमकी ही ई यू साठी चिंतेची गोष्ट असल्याचं मार्तोसीलो यांनी सांगितलं पाकिस्तानात मानवाधिकारांचं उल्लंघन होत असल्याचा आरोप करत युरोपातल्या दहशतवादी हल्ल्यांचं कास्स्थानदेखील दहशतवाद्यांनी पाकिस्तानात राहूनच शिजवलं असल्याचंही ते म्हणाले भारत आणि पाकिस्ताननं कश्मीर प्रश्न संवादातून सोडवावा असं आवाहन या सत्राच्या उद्वाटनप्रसंगी ई यू च्या एका मंत्र्यांनी केलं होतं ई सिगारेटवर बंदी घालणा या अध्यादेशाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली ज्ञिक्ट्रॉनिक सिगारेटचं उत्पादन आयात वितरण आणि विक्रीवर बंदी घालणा या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली होती या विषयावरच्या मंत्रिगटाच्या प्रमुख अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की ई सिगारेट आणि त्यासारखी उत्पादनं जनतेच्या विशेषतः युवकांच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्यानं त्यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला या बंदीचं पहिल्यांदा उल्लंघन करणा या व्यक्तीला एक वर्षापर्यंत तुरुंगवास अणि एक लाख रुपये दंड तर पुन्हा उल्लंघन करणा याला तीन वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा पाच लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा देण्याची तरतूद आहे

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी आज बंगळुरु धिं स्वदेशी बनावटीच्या एलसीए तेजस या हलक्या लढाऊ विमानातून हवाई दलाच्या वैमानिकासोबत उड्डाण केलं या विमानाचं डिझाईन एअरॉनॉटीकल एजन्सीन तयार केलं आहे आणि त्याची निर्मिती हिंदुस्तान एअरॅनॉटीक्सनं केली आहे एलसीए तेजसला नुकतीच एफओसी अर्थात अंतिम परिचालन मंजुरी मिळाली आहे नव्यानं सुरु केलेल्या आणि रेपोदराशी जोडलेल्या बँकिंग सेवांची व्याप्ती वाढवण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांबरोबर आढावा बैठक घेणार आहेत बँकांच्या सुविधा घरोघरी पोहोचवणं सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना दिलेल्या कर्जांवर देखरेख छोट्या व्यापाऱ्यांची कर्जांची गरज छोट्या वित्तीय संस्था तसंच छोट्या बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्थांमधले संबंध या विषयांवरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे

यावेळी गृहनिर्माण आणि शहर कामकाज रस्ते वाहतूक ाजेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान तसंच माहिती प्रसारण आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयांचे सचिव उपस्थित होते सुगम भारत अभियानाच्या प्रत्येक टप्प्यावरची सर्व माहिती या संकेतस्थळावर एकत्रितपणे विविध विभागांना तसंच राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना मिळू शकेल असा विधास गेहलोत यांनी व्यक्त केला आहे हे संकेतस्थळ दिव्यांगजनांना सहज आणि पूर्णपणे बघता येणार आहे मंगोलियाचे अध्यक्ष खाल्तमागिन बट्टल्गा पाच दिवसाच्या दौ यासाठी आज दुपारी नवी दिल्ली बें पोचतील त्यांच्यासोबत उच्चस्तरीय अधिकारी आणि व्यापा यांचं शिष्टमंडळ असेल उद्या राष्ट्रपती भवनात त्यांचं समारंभपूर्वक स्वागत केलं जाईल बडुल्गा राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतील दोन्ही पक्ष उभय देशांमधल्या परस्पर हिताच्या विभागीय तसंच जागतिक प्रश्रांवर व्यापक चर्चा करतील पायाभूत सुविधा ऊर्जा आपत्ती व्यवस्थापन संरक्षण सुरक्षा संस्कृती आणि क्षमतानिर्मिती या क्षेत्रांमधल्या सहकार्याचा आढावाही घेतला जाईल राष्ट्रपती रामनाथ कोविंद बडूल्गा यांच्या सन्मानार्थ मेजवानी देणार आहेत नवी दिल्ली ॐ भारत मंगोलिया व्यापार मंचाच्या बैठकीतही बड्टूल्गा सहभागी होतील केंद्रीय ऊर्जामंत्री एन

यावेळी राज्यपाल सत्यपाल मलिक उपस्थित होते आगामी हिवाळ्यात कश्मीरमध्ये भारनियमनाचा प्रश्न उद्ववणार नाही असं एन

सिंग यांनी यावेळी सांगितलं

या विकासाच्या माध्यमातून पाकव्याप्त कश्मीरला पुन्हा भारतात सामील करण्याचं उद्दिष्ट असल्याचं राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सांगितलं जम्मू कश्मीरचा विकास असा झाला पाहिजे की नियंत्रण रेषेपलीकडच्या लोकांनादेखील क्वें स्थायिक होण्याची उंछा झाली पाहिजे असंही ते म्हणाले जम्मू कश्मीरचे मुख्य सचिव बी

सुब्रमण्यम यांनी जम्मू कश्मीरमध्ये औद्योगिक आस्थापनांसाठी आणि मेडिसिटी सारख्या मोठ्या प्रकल्पासाठी जम्मू कश्मीर आणि लडाखच्या विभागीय आयुक्तांना सर्व सरकारी जमिनींच्या उपलब्धतेची समीक्षा करण्याचे निर्देश दिले आहेत या महिन्याच्या अखेरपर्यंत या संदर्भातला अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत चॅन्गझू क्र सुरू असलेल्या चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं निराशा केली आहे थायलंड विजयामुळे अपेक्षा उंचावलेल्या या जोडीचं आव्हान आज पुरुष दुहेरीच्या दुसऱ्याच फेरीत आटोपलं

महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत पी

सिंधूचा सामना आज थायलंडच्या पोर्नपावी चोचूवॉन्ग हिच्याशी होणार आहे तर पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत आज परुपल्ली कश्यप डोनेशियाच्या अँथोनी गिंटिंग आणि बी साई प्रणित चीनच्या ग्वांग्झू लू याच्याविरुद्ध खेळणार आहे महिला दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत आज अश्विनी पोनप्पा एन सिक्की रेङ्डी ही जोडी जपानच्या मिसाकी मात्सुमोटो आयाका ताकाहाशी या जोडी विरुद्ध तर मिश्र दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत आज सात्विक साईराज अक्षिनी पोन्नप्पा जोडी जपानच्या युकी कानेको मिसाकी मात्सुमोटो या जोडी विरुद्ध खेळणार आहे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या विशेष विमानांना पाकिस्तानी हवाईहद्दीतून पुढे जायला पाकिस्तान सरकारनं गेल्या दोन आठवड्यात दुस यांदा परवानगी नाकारल्याबद्दल भारतानं खेद व्यक्त केला आहे अशी परवानगी सामान्यपणे कोणताही देश नेहमीच देतो असं भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते स्वीशकुमार यांनी एका निवेदनात म्हटलं आहे पूर्वीपासून प्रचलित असलेल्या एका आंतरराष्ट्रीय रीतीपासून फारकत घेताना पाकिस्ताननं विचार करायला हवा अशी अपेक्षा कुमार यांनी व्यक्त केली आहे तसंच एकतर्फी मनमानी करण्यासाठी कांगावखोरपणा करण्याच्या जुन्या सवयीचाही पाकिस्ताननं पुनर्विचार केला पाहिजे असंही रवीशकुमार यांनी म्हटलं आहे प्रसार भारतीच्या अर्थ साहाय्यानं तयार झालेल्या मोती बाग या लघुपटाला ऑस्करचं नामांकन मिळालं आहे

तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते निर्मल चंद्र दंडारीयल यांनी या लघुपटाचं दिग्दर्शन केलं आहे उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी या चित्रपटाला मिळालेला ऑस्कर नामांकनाबद्दल आनंद व्यक्त केला आहे

एका ट्रकच्या मदतीनं घडवून आणलेल्या या शक्तिशाली स्फोटाची जबाबदारी तालिबाननं घेतली आहे दक्षिण झाबुल प्रांतातल्या कालात िश्व एका रुग्णालयाचा काही भाग या स्फोटामुळे उध्वस्त झाला तसंच अनेक रुग्णवाहिन्यांचंही नुकसान झालं राष्ट्रीय सुरक्षा विभागाच्या भिारतीच्या भिंतीलाही स्फोटाचा धक्का बसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे जवळच असणाऱ्या सरकारी गुप्तचर विभागाच्या रतीला लक्ष्य करून हा स्फोट घडवून आणल्याचं तालिबाननं सांगितलं आहे अमेरिकेबरोबरची शांतता चर्चा काही दिवसांपूर्वी फिसकटल्यापासून हा दहशतवादी गट जवळपास दररोज हल्ले करत आहे